दादाजी भूसे यांचं आवाहन

नागपूर महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून राधाकृष्ण बी यांनी आज पदभार स्वीकारला

नागप्रसह विदर्भात दमदार पावसाची हजेरी

अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या विदयापीठ अनुदान आयोग अर्थात यू जी सी च्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायलयात सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं ही बाब नमुद केली राज्य सरकारांना आयोगानं ठरवलेल्या तारखेत परीक्षा घेणं शक्य नसेल तर त्यांनी आयोगाकडं संपर्क साधून परीक्षेच्या नवीन तारखा निर्धारित कराव्यात असं न्यायालयानं म्हटलं आहे कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यूजीसीच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयावर यूवा सेनेसह काही याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला होता मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे विदयापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं आज दिलेल्या निर्णयाचा राज्य शासन आदर करत असुन यासंदर्भात विदयापीठांच्या कलग्रूंसोबत चर्चा करून परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं न्यायालयाच्या निकालाचा तपशीलात अभ्यास करून राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल या मुदयावर आपातकालीन व्यवस्थापन प्राधिकरणासोबतही चर्चा करू असं ते म्हणालेत अल्पसंख्याक समुदायाचं राज्यस्तरावर निर्धारण करण्याच्या मागणी संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडून उत्तर मागवलं आहे देशातल्या दहा राज्यांमध्ये हिंदू समाज अल्पसंख्य आहे मात्र अद्याप तसं जाहीर करण्यात आलेलं नाही असं या याचिकेत म्हटलं आहे यासंदर्भात केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे यासंदर्भात केंद्राचं म्हणणं जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय गृह मंत्रालय विधी आणि न्याय मंत्रालय तसंच अल्पसंख्याक मंत्रालयाला नोटीस बजावली आहे शेतात काम करतांना शेतकऱ्यांसोबत होणाऱ्या अपघाताच्या वाढत्या घटना पाहता त्यांच्या क्टुंबियांना तातडीनं मदत मिळण्यासाठी कृषी सहायकांनी गावपातळीवरील अशा अपघातांच्या घटनांची स्वेच्छेनं नोंद घेवून कार्यवाही करावी गोपिनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळण्यासाठी कृषी विभागानं प्ढाकार घेण्याचं आवाहन कृषी मंत्री दादाजी भूसे यांनी आज नागप्रातील वनामती येथील आढावा बैठकीत केलं कृषी विभागातील कृषी सहायकापासून तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी शासकीय चौकटीच्या पलिकडे जावून शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे अपेक्षित आहे कोरोनाच्या कालावधीतही कृषी विभागानं राबविलेल्या नाविन्यपूर्ण रानभाज्या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाल्याबददल कृषी मंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मंडळनिहाय पिकांचं क्लस्टर करण्याचे निर्देश दिले आहे त्यानुसार जिल्ह्यात संत्र्यांचे सहा भिवापुरी मिर्ची आणि जवस यांचे प्रत्येकी एक डाळी तर कापसाचे चार क्लस्टर तयार करण्यात आले असून या क्लस्टर संदर्भातील प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेण्यात यावा असे निर्देश त्यांनी यावेळी बोलतांना दिलेत दरम्यान पोखरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये वर्धा जिल्हा अतिशय मागे असून याबाबत म्ख्यमंत्र्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे या प्रकल्पाची प्रगती प्ढील एक महिन्यात समाधानकारक नसल्यास काम न करणाऱ्या अधिका यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा वर्धा येथील जिल्हा परिषद सभागृहात आयोजित कृषी विषयक आढावा बैठकीत भ्से यांनी दिला

या योजनेला आज सहा वर्ष पूर्ण झाली त्यानिमितानं त्यांनी ही बाब नमूद केली आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत आकाशवाणी आणि द्रदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून रविवारी सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल या कार्यक्रम मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातला हा पंधरावा भाग आहे राज्यात अनेक भागात कोविड संसर्ग चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे ते आज प्ण्यात बोलत होते कोविड प्रतिबंधासंबंधात अद्याप समाधानकारक स्थिती नाही असं फडणवीस यांनी नमूद केलं अभिनेता स्शांतसिंह राजप्त मृत्यू प्रकरणात सी बी आय

भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी राधाकृष्णन बी यांनी आज नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला शहरात वाढता कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणणे हे आपले सर्वप्रथम लक्ष्य राहणार असल्याचं प्रतिपादन त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आज केलं असून या मध्ये नागरिकांचे सहकार्य देखील महत्वाचे ठरणार असल्याचं ते म्हणाले आपण शासनाच्या नियमांचं पालन करत शक्य त्या सर्व उपाय योजना यशस्वीपणे राबविण्याचा प्रयत्न करू तसंच अधिकारी प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्याशी समन्वय साधून लोकहिताचे निर्णय घेऊ असं देखील ते म्हणाले कोरोना बाबत जनजाग़ती करण्यासाठी माध्यमांचे सहकार्य महत्वाचं असल्याचं त्यांनी या वेळी सांगितलं

आतापर्यंत एका दिवसात आढळलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत

अमरावती शहरासह वरुड ताल्का लोणी नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे इथं सुदधा कोरोनाचा कहर झाला आहे

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून यावेळी गणरायाच्या विसर्जनाची व्यवस्था गोंदिया नगर परिषदेनं विसर्जन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत फिरते विसर्जन कूंड आणि कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले आहे त्यामुळं गणेश भक्तांना बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी यावेळी नदी किंवा तलावांवर जाण्याची आवश्यकता राहणार नाही अशी माहिती गोंदिया नगरपालिकेचे मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी दिली आहे भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रप्र जिल्ह्यात धान खरेदीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे बोगस सात बारा दाखवून शेतकऱ्यांना मिळणारे धानासाठीचे अनुदान लाटण्याचा प्रकार अतिशय गंभीर असून यासंदर्भात तातडीने विशेष चौकशी पथक स्थापन करण्यात येऊन दोषींना कठोर शासन करण्यात यावे असे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिलेत यासंदर्भात विधानभवन मुंबई इथं आयोजित उच्चस्तरीय बैठकीस भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ विश्वजित कदम उपस्थित होते

धावणे शरिराचे सर्वात मोठे स्वातंत्र असून तंदरुस्त राहण्याकरीता व्यायामाची आवश्यकता अशी सदर उपक्रमामागील संकल्पना आहे लठ्ठपणा आळस तणाव चिंता आजार इत्यादी पासून मुक्त होण्यासाठी ही चळवळ राबविण्यात येत आहे नागप्रात आज पहाटे पासून पावसाची संततधार सुरु आहे यामुळं वातावरणात गारवा वाढला आहे नागपूर सह विदर्भातील बहतांश जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे हवामान खात्याच्या अंदाजान्सार गोंदिया जिल्हात पावसानं दमदार हजेरी लावली असून गोंदिया जिल्ह्यातील सहा तालुक्यात आणि चोवीस मंडळात अत्याधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे देवरी तालुक्यातून वाहणारी वाघ नदी द्थडी भरून वाहत असून हया नदिवरिल सिरपूर धरणाचे संपूर्ण सात दरवाजे दोन फ्टपर्यंत उघडे करण्यात आले आहेत त्याम्ळं प्ढील काही तास अतिसतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे अमरावती जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या मोर्शी येथील अप्पर वर्धा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं आज पहाटे चार वाजता धरणाचे पाच दरवाजे वीस सेंटीमीटर उघडण्यात आले आहेत जिल्ह्यात आज सुद्धा सकाळपासून जोरदार पाऊस स्रू असून मोरशी आष्टी मार्ग स्रक्षेच्या दृष्टीनं बंद करण्यात आला आहे